काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज नवी दिल्लीत प्न्हा बैठक झाली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांच्यासोबत घेतलेल्या वार्ताहरपरिषदेत ते बोलत होते उदया मुंबईत आघाडीतल्या मित्रपक्षांशी चर्चा केली जाईल आणि त्यानंतर आघाडीच्या नेत्यांची शिवसेनेसोबत चर्चा होईल त्यानंतरच अंतिम निर्णय घोषित केला जाईल असं चव्हाण यांनी सांगितलं अंतिम निर्णय झाल्यानंतरच किमान समान कार्यक्रम आणि सतावाटपासंदर्भातली माहिती माध्यमांना दिली जाईल असं ते म्हणाले त्यापूर्वी आज सकाळी राज्यातल्या राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज नवी दिल्लीत अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झाली सता स्थापनेसंदर्भात काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीतल्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली राज्यात गेल्या महिनाभरापासून सूरु असलेल्या सतास्थापनेच्या नाट्यामागे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप वंचित बहजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे ते आज मुंबईत वार्ताहरपरिषदेत बोलत होते हे षड्यंत्र जनतेच्या लक्षात येऊ नये म्हणून रोज प्रादेशिक राजकीय तसंच भावनात्मक चर्चा आणि विवाद सर्वत्र चालवला जात आहे असं ते म्हणाले जम्मू काश्मीरच्या धर्तीवर राज्याचं त्रिभाजन मुंबई हा केंद्रशासित प्रदेश करून उरलेल्या महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करण्याची चिन्ह शिवसेनेला नामशेष करून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष या खेळामध्ये आपापला अथवा परस्पर हिताचा कार्यभाग साधून घेतील हा या षड्यंत्राचा भाग आहे असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे राज्यात महायुतीची सतास्थापन करण्यासाठी भाजपाला तीन वर्ष तर शिवसेनेला दोन वर्ष म्ख्यमंत्रीपद देण्याचं रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी मांडलेलं सूत्र भाजपानं अमान्य केलं आहे आठवले यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली तरीही राज्यात महाय्तीचं सरकार स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले या सूत्रावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती असा दावा आठवले यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतची आघाडी अनैसर्गीक असल्याची टीका आठवले यांनी केली आहे भाजपनं शेतकऱ्यांची फसगत केली आहे त्यामुळे भाजपला सतेपासून दूर ठेवून शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच सरकार होत असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याचं स्वागतच करेल पण किमान समान कार्यक्रम काय आहे हे पाहनच सरकारमध्ये सहभागी व्हायचं की नाही हे जाहीर करू असं आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं ते आज सांगलीत वार्ताहरांशी बोलत होते

मुंबईच्या फोर्ट परिसरात हतात्मा स्मारकावर प्ष्पचक्र अर्पण करुन त्यांनी ह्तात्म्यांना अभिवादन केलं यावेळी मंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर सामान्य प्रशासन विभागाचे अपर म्ख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते

यासाठी पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी पी

त्यानंतर गरज पडल्यास मतदान प्रक्रिया होईल परभणीत महापौर उपमहापौर पदाच्या निवडीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच स्रु आहे ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेचे नरेश म्हस्के तर उपमहापौरपदी पल्लवी कदम यांची बिनविरोध यांची निवड झाली आहे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि य्वा सेना प्रम्ख आदित्य ठाकरे यांनी आज ठाण्यात जाऊन नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांची भेट घेतली राज्यातले साखर कारखान्यांमधे उदयापासून गाळप सुरु करायला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी परवानगी दिली आहे

आर

दरम्यान शेतकरी संघटनेने ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाना स्रु करू देणार नाही असा इशारा दिला असून कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दर आंदोलन चिघळलं आहे प्राम्ख्याने शिरोळ आणि हातकंणगले तालुक्यात शेतकरी संघटनेने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची जाळपोळ केली तर सहा ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडून आंदोलकांनी ऊस वाहतूक रोखली असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे खराब हवामानामुळे यंदा ऊसाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणावर न्कसान झाल्यानं राज्यात साखरेचं उत्पादन घटण्याची शक्यता असल्याचं आज महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी औरंगाबाद इथं सांगितलं मात्र साखरेचा प्रेसा साठा असल्यामुळे देशात साखरेच्या किमती वाढणार नाहीत अशी माहितीही त्यांनी दिली

गेल्या सहा महिन्यांपासून कांदयाच्या भावात मोठे चढ उतार होत आहेत दिवाळीनंतर नवीन कांदयाची आवक होऊनही बाजार सावरण्याची अपेक्षा सर्वाना होती मात्र नवीन कांद्याची आवक सुरू होऊनही कांद्याच्या दरात कमालीची वाढ होताना दिसत आहे अवकाळी पावसानं राज्यात झालेल्या पीक नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिका यांचं पथक तीन दिवसांच्या राज्याच्या दौ यावर येत आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ

सिंग या पथकाचं नेतृत्व करणार असून विदर्भातल्या नागपूर आणि अमरावती भागात हे पथक उदयापासून दौरा करणार आहे

या फेरीत शाळकरी विदयार्थी पारंपारिक वारकरी वेश परिधान करून तेरच्या संत गोरा क्भार यांच्या वारकरी संप्रदायाचा वारसा आणि इतर संदेश सांगणारे फलक घेऊन सहभागी झाले होते तगर महोत्सवाच्या निमिताने तेर परिसरात आढळलेल्या हस्तिदंती बाहली तगर लक्ष्मीचं आणि तेर परिसरातल्या चित्र आणि वस्तू प्रदर्शनाच उदघाटन यावेळी झालं अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून

अमरावती जिल्ह्यातील वरुड राजुरा बाजार मार्गावर आज सकाळी टॅक्सी आणि दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला नागप्रहन हैदराबादकडे निघालेल्या कारला यवतमाळच्या पाटणबोरीलगत पिंपळख्टी रेल्वेप्लाजवळ आज भीषण अपघात झाला या अपघातात हैदराबादचे रहिवासी असलेले दोन जण जागीच ठार झाले तसंच नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यात काल झालेल्या एका रस्ते अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला ट्रकचालकाचा ताबा सूटल्यानं ट्रक समोरुन येणा या एका दुचाकीवर आदळला यामधे दोन जण जागीच ठार झाले तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला

कोकणात त्रळक ठिकाणी काल पाऊस पडला मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरसरीच्या त्लनेत लक्षणीय वाढ झाली कोकणात काही भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात रात्रीचं तापमान काहीस वाढलं